महाराष्ट्रात येणाऱ्या गटात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि नवी दिल्लीतल्या डॉक्टर राम मनोहर लोहिया रुग्णालयातल्या विशेषज्ञांचा समावेश आहे हे गट राज्यातल्या आरोग्य विभागासोबत मिळून काम करतील आणि परिस्थितीचा आढावा घेतील कोविडवर प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखील हे गट सुचवतील

त्यामुळे कामकाज तीन वेळा स्थगित करावं लागलं

प्रदीप व्यास यांनी दिली राज्यात सहा ठिकाणी को वॅक्सीन लस देण्यात येत आहे

एनसीसी पथकातले विद्यार्थी मार्गदर्शक अधिकाऱ्यांसाठी काल मंबईत म्रख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अभिनंदन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जिद्दीनं आणि हिंमतीनं देशहिताचं कार्य करणाऱ्या युवा शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येईल असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली

बाबासाहेब आंबेडकर शोध पत्रकारिता प्रस्कार माजी राज्यमंत्री डी

सावंत यांच्या हस्ते काल कंधार इथं प्रदान करण्यात आला यावेळी पत्रकार अनिल कसबे दिगंबर गायकवाड बा

गायखर आणि मुखेड इथले चंद्रशेखर पाटील यांनाही हे पुरस्कार प्रदान करण्यात आले पत्रकारांनी आपल्या बातमीतून वस्तुस्थिती समाजासमोर मांडावी ज्यामुळे माध्यमांची विश्वार्हता व्रद्धींगत होईल असं मत सामंत यांनी यावेळी व्यक्त केलं

त्याचबरोबर सीएचओ अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम याचेवर सेवा समाप्ती ची कारवाई तर अंगणवाडी सेविका सविता पुसनाके यांच्यावरही कारवाईचा प्रस्ताव देण्यात आला आहे

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर तहसीलदार संजय बिरादार पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांचा वक्फ बोर्डाच्या वतीनं सन्मान करण्यात आला